तंत्रज्ञान मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांची ग्वाही

जोडल्याम्ळे जागतिक पर्यटकांना या स्थळांना भेट देता येईल असं केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच प्रतिपादन

संपन्न आधार पत्रामार्फत जारी केलेले मोबाईल नंबर बंद होणार नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं अशा मोबाईल क्रमांक धारकांना आधार पडताळणी प्रक्रियेअंतर्गत नवीन सिमकार्ड जारी करण्यास मनाई केली आहे जूने मोबाईल क्रमांक बंद करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले नाहीत त्यामुळे ज्ने मोबाईल नंबर रद्द होणार असल्याच्या बातम्या च्कीच्या आणि निराधार असल्याचं श्री प्रसाद यांनी म्हटलं आहे या मोबाईल धारकांना आधार प्नर्पडताळणीची सक्ती केली जाणार नसून त्यांनी आधारच्या माहितीत बदल केला तरच अशी पडताळणी आवश्यक असेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे द्रसंचार विभाग आणि आधार यांच्या वतीनं नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी एक मोबाईल एप विकसित केलं जात असून ते सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करणारं असेल असंही या वृत्तात म्हटलं आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक आज नवी दिल्लीत झाली देशातील आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देऊन ती प्रभावीपणे हाताळणे यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या कामकाजाचा तसेच सध्याच्या प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला पंतप्रधानांनी संबंधित यंत्रणांमध्ये अधिक चांगला समन्वय असण्यावर भर दिला जीवित आणि वित्त हानी कमीत कमी व्हावी यासाठी एकत्रित अभ्यास करण्यावरही त्यांनी जोर दिला आपत्कालीन व्यवस्थापनात जागतिक कौशल्य निर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंह केंद्रीय वित्तमंत्री श्री अरुण जेटली कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री श्री राधा मोहन सिंह तसेच राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे सदस्य आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते द्र्गापूजा दसरा आणि विजयादशमीनिमित्त राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत शुभो बिजोया तसेच दसऱ्यानिमित्त शुभेच्छा आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या आहेत दूर्गा पूजा आणि विजयादशमी हे द्वष्ट प्रवृत्तींवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे द्र्भागी एकाकी आणि कष्टी लोकांबरोबर आपला आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे जनतेमध्ये एकता आणि बंध्ता ही भाव दृढ करण्याची ही एक संधी आहे

महिला आणि विशेषत म्लींच्या सबलीकरणाच्या आपल्या प्रयत्नांना ते मार्गदर्शक ठरो नैतिक आणि शाश्वत मूल्य जोपासण्यासाठी श्री राम यांचे चरित्र मार्गदर्शक ठरेल असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे

या सोहळ्यासाठी देश विदेशातून लाखो अनुयायी आले असून त्यासाठी दीक्षाभूमी आणि परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान भुषवतील

देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्य मंत्री श्री रामदास आठवले कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ

परमेश्वरा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री राजक्मार बडोले महापौर श्रीमती नंदा जिचकार या कार्यक्रमात प्रामुख्यान उपस्थित राहणार आहेत विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे वाईटावर चांगल्याचा विजय या प्रतिकात्मक स्वरुपात हा सण साजरा केला जातो नवरात्रोत्सवाची आज सांगता होत आहे या निमित्तानं आदिशक्तीची साडे तीन शक्तीपीठं म्हणजेच माह्र इथलं रेण्का देवी मंदीर त्ळजापूर इथलं त्ळजा भवानी मंदीर कोल्हापूर इथलं अंबाबाई मंदीर नाशिक जिल्हयातल्या वणी इथलं सप्तश्रंगी मंदीर तसंच अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवी मंदिरात आयोजित विविध धार्मिक अनुष्ठानांची आज सांगता होत आहे

यंदा आकाशातून संजीवनी पर्वत आणणारे हन्मान या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरलं भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्वाची स्थळे लुंबिनी बोधगया सारनाथ कुशीनगर हे ब्द्विस्ट सर्कीटच्या माध्यमातून जोडल्याम्ळे जागतिक पर्यटकांना या स्थळांना भेट देता येईल आणि ब्द्धांच्या जीवनाची माहिती जाणून घेता येईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज कामठी इथं केले कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात ओगावा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते विशेष अतिथी म्हण्णून बोलत होते

गडकरी यांनी यावेळी सांगितले ड्रॅगन पॅलेसमध्ये स्ध्दा ब्द्विस्ट राष्ट्रांतून येणा या पर्यटकांना ब्द्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट आणि साउंड शो प्रमाणे एक वर्ल्ड प्राईड सेंटर ऑफ ब्द्विझम हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे या प्रकल्पाम्ळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल यासाठी या अहवालास मंज्री देउन या प्रकल्पाच्या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे असे श्री

ड्रॅगन पॅलेसपर्यंत येण्यासाठी आता प्ढील काळात मेट्रोचे स्टेशन निर्माण होणार असून त्यांची संरचनाही ड्रॅगन पॅलेस सारखीच राहील अशी माहितीही श्री गडकरी यांनी यावेळी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन आज रेशीमबाग मैदानावर संपन्न झाला या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत नोबल पारितोषिक विजेते श्री कैलाश सत्यार्थी राज्याचे म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांची प्रम्ख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री सत्यार्थी यांनी लहान म्लांच्या शोषणाबद्दल भारतान संवेदनशील सामावेशी स्रक्षित स्वावलंबी आणि स्वाभिमानी या तत्वांच्या अंतर्भाव करण गरजेच असल्यावर विशेष भर दिला आणि यातूनच या समस्येच निराकरण होण शक्य असल्याच ते म्हणाले या नंतर सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी सांगितलं कि देश अनेक आव्हानांना सामोर जात आहे त्यात देशाची स्रक्षा एक महवपूर्ण आव्हान आहे आपल्या स्रक्षा दलाच धैर्य वाढविण त्यांना साधन संपन्न करण नवीन तंत्रद्यान उपलब्ध करून देण या सर्वांची गती वाढली आहे दरम्यान त्यांच्या क्ट्ंबियांची काळजी घेण देखील महत्वाच आहे असं ते म्हणाले पोलीस दलांना देखील आणखी स्विधा देण्याच्या गरजेवर श्री

प्रगत शेतीसाठी शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहचविणे काळाची गरज आहे शेतीतील अत्याध्निक तंत्रज्ञानाची तसच जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट देण्याचे आवाहन सामाजिक न्याय मंत्री श्री राजक्मार बडोले यांनी नागपूर इथं केल कृषी विभाग आत्मा आणि डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संय्क्त विद्यमाने दीक्षाभूमी परिसरातील कृषी पदव्यत्तर वसतिगृहाच्या प्रांगणात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री बडोले बोलत होते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गोंदियात आज दसऱ्याच्या पावन पर्वावर हिंदु संस्कृतीतील शस्त्र पूजनाचे महत्व काय असते हे लोकांना दाखविण्या करिता शत्र पूजनाचे आयोजन करून शहरातील राम मंदिरातून या शत्रप्जेची स्रवात करण्यात आली असून शहराच्या म्ख्य मार्गावरून या रैलीच्या माध्यमातून स्माजीतील हिंदू लोकांनी जाग़त होवून एकत्र येवून पूजा करवी हे या मागचे उदेश होते आणि या रैली मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकरते सहभागी झाले कवी क्लगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने दिक्षान्त समारंभासाठी ब्रिटीश गाऊन आणि हॅट अशी परंपरा मोडीत काढून आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पांढऱ्या रंगांच्या वस्त्रांसह पगडी तसंच उपरणे यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे समारंभात व्यासपीठावरील मान्यवर महाराष्ट्राची पारंपरिक पगडी आणि उपरणे असा वेश धारण करणार करणार असल्याचे क्लग्रू प्रो वरखेडी यांनी पत्रपरिषदेत सांगितले

चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा असे निर्देश राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत

मुनगंटीवार यांनी हृतात्मा स्मारकाला भेट दिली हृतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त श्री संजय काकडे यांना दिले